निलंबित कृषी विधेयकाबाबत काँप्रेसची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचा विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांचा आरोप ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दूर्घटनेत मृतांची संख्या दहा मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत राज्यसरकारतफे जाहीर दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्या द डिसायपल या मराठी चित्रपटाला व्हेनिस पाठोपाठ टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट

रुग्ण करोनामुक्त राज्यसभेत काल कृषी विधेयकांवरची चर्चा आणि मतदानावेळी झालेली घटना निंदनीय असून या घटनेमुळे राज्यसभेची प्रतिमा डागाळली असल्याची भावना सभापती एम व्यंकय्या नायड् यांनी व्यक्त केली आहे ते आज राज्यसभेत बोलत होते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

केंद्रीय कृषी विधेयकाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे ते आज नागपूरात वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यात हा कायदा आधीच लागू आहे या विधेयकाला शेतकरी विरोधी सांगणा या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही याचा उल्लेख आहे अशा प्रकारे याप्रकरणी काँग्रेस पक्ष संभ्रम निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली या कायद्यामुळे कृषी क्षेत्रात गुंतवणूक येईल शेतमालाला चांगला भाव मिळेल शेतक यांना आपला माल कुठेही विकता येईल कृषी उत्पन्न बाजार समितीतच माल विकण्याचं बंधन राहणार नाही असं फडनवीस यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला एक दोन पक्ष राजकीय हेतूनं विरोध करत आहेत अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे ते आज कोल्हापूरात वार्ताहर परिषदेत बोलत होते ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दहा झाली आहे यामध्ये सात बालकांचा समावेश आहे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

राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबद्दल दुख व्यक्त केलं आहे मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली भिवंडी पालिका हद्दीत क्लस्टर योजना आणावी लागेल त्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं धनगर समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकार दुजाभावाची भूमिका घेत आहेत असा आरोप त्यांनी आज सांगली इथं बातमीदारांशी बोलताना केला मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना आरक्षणाबाबत पत्र पाठवलं आहे सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली नाही तर तीव्र संघर्ष केला जाईल असे संकेत त्यांनी दिले सकल मराठा समाज संघटनेच्या वतीनं आज सोलापूर शहर तसंच जिल्ह्यातल्या आमदार आणि खासदारांच्या घरासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं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 दरम्यान संघटनेच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या सोलापूर जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे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 पालघर लोकल सेवा सुरू करा ही मागणी करत आज सविनय कायदेभंग करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालघर ते केळवा रोड स्टेशन पर्यंत रेल्वे प्रवास केला लोकल रेल्वे सेवा बंद असल्यामुळे ज्यांना रोजगारासाठी लोकलनं रेल्वे प्रवास करावा लागतो त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे लोकल रेल्वे सेवा सुरू करा अशी सर्वमान्य मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती मुंबईत उपनगरी रेल्वे सेवा सर्वसामान्यांनाही उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज आंदोलनाचा भाग म्हणून उपनगरी रेल्वेतून प्रवास केला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 कोरोना संकटामुळे गणेशोत्सवा प्रमाणे नवरात्रोत्सवातही दुर्गा देवीच्या मूर्तीच्या उंचीबाबत प्रशासनाचा आदेश अजूनही न आल्यानं मूर्तीकारांमध्ये संभ्रम आहे दरम्यानच्या काळात मंदिर सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती समोर आली होती

आता केवळ एक महिना उरला असून मुर्तीच्या उंचीबाबत नंतर आदेश आल्यास आर्थिक नुकसान सोसावे लागणार का असं संकट मूर्तिकारांसमोर आहे

त्यांचे शौर्य स्मरणात राहण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून गडचिरोली इथं शौर्य स्थळ या वास्तूची निर्मिती करण्यात आली या वास्तूचे लोकार्पण आज शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या हस्ते आणि पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले हे शौर्य स्थळ जवानांना नक्षलविरोधी लढ्यासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं बलकवडे यावेळी सांगितलं जळगाव जिल्ह्यातील चौगाव गावात कुठल्याही सेवा प्रवठादाराचे द्रध्वनी नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आजच्या ऑनलाईन युगात स्वस्त धान्य वाटप ते मुलांचा ऑनलाईन अभ्यास आदीसाठी नेटवर्क गरजेचं आहे शासनानं गावात नेटवर्क उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी चौगावसहीत सर्वच ग्रामीण भागातून होत आहे

यापैकी वास्को ते निजामुद्दीन आणि निजामुद्दीन ते यशवंतपुर या दोन गाड्या विशेष रेल्वेगाड्या राज्यात मिरज जंक्शन मार्गे धावणार आहेत देशातील कामगारांसाठी रेल्वेने काही विशेष गाड्या सुरू केल्या होत्या

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या विशेष क्लोन रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यापैकी दोन गाड्या मिरज मार्गे धावणार आहेत

संगीत क्षेत्रातल्या गुरु शिष्य परंपरेवर हा चित्रपट आधारित आहे ख्यातनाम युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे दिग्दर्शक फिलीप लक्षिट यांच्या नाइट ऑफ द किंग्स या चित्रपटाबरोबर हा पुरस्कार काल विभागून देण्यात आला चैतन्य ताम्हाणे यांच्या कोर्ट या मराठी चित्रपटाला याआधी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून तो भारतातून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता भारत कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्याबाबतीत भारत जगात अव्वल स्थानावर आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

ही आजवरची एकाच दिवसात करोनामुक्त झालेल्या देशातल्या कोणत्याही राज्यातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

प्ण्यात कोरोनाची स्थिती लक्षात घेता ससून रुग्णालयात आणखी चारशे खाटा वाढवल्या जातील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे यामुळे लवकरच ससून रुग्णालयात साडेनऊशे खाटांची क्षमता निर्माण होईल डॉक्टरांची कमतरता दूर करण एक्सिजनची उपलब्धता वाढवणं यावर तातडीनं पावलं उचलली जाणार आहेत सगळ्याच खाजगी हॅस्पीटल चालक मालक यांच्याबरोबर उद्या तातडीनं बैठक घेतली जाईल आणि मार्ग काढला जाईल असं ते म्हणाले कोविड विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीविर या औषधाचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात या औषधाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते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

राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत तसंच धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे सिंधूद्र्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार आणि संततधार पाऊस पडतोय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे

पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे

परभणी जिल्ह्यातल्या दुधना प्रकल्पातून आज सकाळी दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं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

या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे बीड अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुसळधार पावसानं पिक नष्ट झाली आहेत